काल विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली

या कर्जमुक्त योजनेचा लाभ आमदार खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं अधिवेशनाच्या समारोपानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असलेले जर लोकप्रतिनिधी शेतकरी असतील ते या योजनेसाठी पात्र राहतील असं पाटील यांनी सांगितलं दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांनासुध्दा प्रोत्साहनपर लाभ देणारी योजना लवकर जाहीर करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याची वित्तीय स्थिती चांगली असो अथवा नाजूक असो शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही योग्य ते निर्णय घेत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले दहा रुपयांत भोजन देणारी शिव भोजन योजना येत्या जानेवारी महिन्यापासून राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल पहिल्या टप्प्यात या योजनेची पन्नास केंद्र उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

या महामार्गावर उद्योग तसंच पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढून पाच लाख थेट रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला प्रत्येक जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत विशेष कार्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे प्रायोगिक तत्त्वावर प्रथम विभागीय स्तरावर अशी कार्यालयं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या निवेदने यावर कार्यवाही करण्यात येईल राज्यातल्या रस्त्यांचं मजबुतीकरण आणि सुधारणांसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्त्रोत निर्माण करून रस्ते सुधारणेला चालना देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मागील सरकारने आशा कार्यकर्तींना दोन हजार रुपये जादा मानधन देण्याचा निर्णय घेतला परंत् त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला नाही हा शासन निर्णय त्वरित जारी करून येत्या एक जानेवारी पासून तो लागू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सरकारनं सरसकट कर्जमाफीचं आश्वासन पाळल नसल्याच सांगत भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते

उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अधिव्याख्याते मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या विद्यापीठ उपकेंद्राचं स्वतंत्र विद्यापीठात रुपांतर करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विधानपरिषदेत केली

ते काल पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते केवळ प्रस्तके किंवा साहित्य सापडल्यामुळे कोणी राष्ट्रद्रोही ठरत नसतं असं ते म्हणाले नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा पुढे करुन संकटातल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचं लक्ष वळवण्यात येत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला या कायद्यावरुन देशभरात होत असलेल्या घटनांमुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्याला धोका असून या संदर्भात केवळ एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याचं ते म्हणाले

एसटी बसवर दगडफेक तसंच बसस्थानक तोडफोड प्रकरणी ही कारवाई करण्यात आली

अशोक दलवाई यांनी परभणी इथं काल एका पत्रकार परिषदेत दिली शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला गाव स्तरावरच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यादृष्टीनं प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले